कोकणात काल अनेक भागात जोरदार पाऊस झाला त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बहुतांशी नद्यांना पूर आला आहे खेड तालुक्यातल्या नांदिवलीचा एक रहिवासी पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मरण पावला मुंबई आणि परिसरात काल रात्रीपासून जोरदार पाऊस झाला गोवंडी भागात दुमजली घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत आठ जण जखमी झाले पावसामुळे मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर पाणी साचल्यानं सुमारे वीस मिनिटांसाठी धावपट्टी बंद ठेवली होती या काळात मुंबई विमानतळावर उतरणारी तीन विमानं जवळच्या विमानतळांकडे वळवण्यात आली मात्र कोणतंही विमान रद्द केलं नसल्याचं विमानतळ प्रशासनानं सांगितलं

गेल्या दोन दिवसातल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातल्या इतर जलाशयांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे अहमदनगर जिल्ह्यातही आठवडाभरातल्या पावसामुळे भंडारदरा तसंच मुळा धरण क्षेत्रातले लहानमोठे जलप्रकल्प ओसंडून वाहत आहेत सांगली जिल्ह्यात वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा चौथ्यांदा अतिवृष्टी झाली

सरकारनं इथेनॉल संबंधात पारदर्शक धोरण आखलं असून पेट्रोलियम मंत्रालयानं इथेनॉल खरेदीला संमती दर्शवली असल्याचही गडकरी यांनी सांगितलं इथेनॉल उत्पादनाला परवानगी देण्यासाठी राज्यसरकार एक खिडकी योजना सुरु करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी या परिषदेत बोलताना सांगितलं शेतक यांनी फक्त साखर उत्पादनाकडे लक्ष न देता युरोपातल्या शेतक यांप्रमाणे बीट उत्पादनावर भर द्यावा असं राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या परिषदेत सांगितलं शासनाच्या विविध प्रकारच्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी अनुगामी लोकराज्य महाअभियान म्हणजेच अनुलोमनं सुरू केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे ते काल जळगाव इथं अनुलोमच्या समारंभात बोलत होते अनुलोमला विकासाची संकल्पना वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिक गतीनं काम करावं लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे

राज्य विधिमंडळानं त्यानुसार कायद्यात बदलही केला आहे न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएटही दाखल आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज राज्यसभेच्या सदस्यत्त्वाची शपथ घेतली राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी त्यांना शपथ दिली जयशंकर गुजरातमधून राज्यसभेवर निवडून आले आहेत

तर व्ही

जबीरनं सुवर्णपदकाची कमाई केली भारताचा जितीन पॉल तिसरा आला ठाणे इथं काँग्रेस पक्षाच्या एका कार्यालयात घुसखोरी आणि चोरीप्रकरणी पंचवीस जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे काँप्रेसच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवला असून आरोपींनी संबंधित पदाधिकाऱ्याला कार्यालयात यायला मज्जाव केला आणि फर्निचरसह इतर साहित्य चोरल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे आरोपींमध्ये काही महिलांचाही समावेश आहे गेल्या चोवीस तासात उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसंच विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे मध्य कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे